सर्व राज्यसभा सदस्यांनी चिठ्ठीद्वारे मतदानाचा हक्क बजावला या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनवण्यात येणार आहेत काश्मीर कायमस्वरुपी केंद्रशासित प्रदेश राहणार नाही काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाली योग्य वेळ आली की जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु असं गृहमंत्री अमित शाह यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं

या राज्यातल्या आर्थिकदृष्ट्या दर्बल नागरिकांना दहा टक्के आरक्षणही लागू असेल असं शाह यांनी सांगितलं या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान अनेक पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं तसंच विरोधात आपापली मत मांडली विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या विधेयकाला पूर्ण विरोध करत असल्याचं सांगितलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेत केंद्रशासित प्रदेश करण्याला विरोध दर्शवला

तृणमूल काँग्रेस पक्षानंही या विधेयकाला विरोध दर्शवला संयुक्त जनता दलाच्या सदस्यांनी या विधेयकाचा विरोध करत सभात्याग केला पीपल्स डेमोक्रेटीक पक्षाच्या दोन खासदारांनी या विधेयकाचा विरोध करत भारतीय संविधानाची प्रत फाडण्याचा प्रयत्न केला सभापतींनी सदनात मार्शल बोलावून या दोन्ही खासदारांना सदनातून बाहेर काढलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या विधेयकावरच्या मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला जम्मू काश्मीरमध्ये राज्य सरकार अस्तित्वात असताना स्थानिक नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घ्यायला हवा होता असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांनी या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान व्यक्त केलं बहुजन समाज पक्ष आम आदमी पक्ष अण्णद्रमुक तेलगु देशम पक्ष बिजू जनता दल आसाम गण परिषद शिरोमणी अकाली दल भारतीय रिपब्लीकन पक्ष तसंच शिवसेनेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे

गृहमंत्री शाह यांनी याबाबतचा प्रस्ताव काल लोकसभेत मांडला सदनानं तो स्वीकृत केला काँग्रेसच्या सदस्यांनी याचा विरोध करत सभात्याग केला केंद्र सरकारच्या या निर्णयाचं महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ऐतिहासिक दिवस असल्याचं म्हटलं आहे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं

काल जालना इथं झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते पक्षावर निष्ठा नसलेले लोक बाहेर पडत असल्यामुळे पक्षाचं शुध्दीकरणच होत असल्याचं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र येवून संघर्ष करण्याची तयारी ठेवा असं आवाहन चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं

मुंबई ठाणे कोकण कोल्हापूर सांगली पुणे पिंपरी चिंचवड तसंच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात नद्या नाल्यांना आलेला पूर कायम होता खान्देशला पूराचा सर्वाधिक फटका बसला असून या ठिकाणची अनेक गाव पाण्याखाली आहेत

कोल्हापूर जिल्ह्यात पाचहजार पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं

अहमदनगर जिल्ह्यातलं कोपरगाव पुराच्या वेढ्यात आहे नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातल्या उंबरमाळ गावालगत असलेल्या डोंगराला मोठ्या प्रमाणात काल सायंकाळी तडे पडलेले आहेत

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर मधली बाबतारा भालगाव डोणगाव आणि लाखगंगा इथल्या अनेक घरात पाणी शिरलं गंगापूर तालुक्यात हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे

दरम्यान संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी गोदावरी नदीकाठावरचे वीज संच रोहित्र आणि विद्युत वाहिनी हाताळू नये असं आवाहन कंपनीनं केलं आहे

भरकटलेल्या माओवाद्यांना मुख्य प्रवाहात यावं लागेल नाहीतर त्यांना कायद्याला सामोरं जावं लागेल असं ते म्हणाले

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल याबाबतची घोषणा केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे

श्रावणी सोमवारनिमित आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ औरंगाबाद जिल्ह्यातल्या घ्रष्णेश्वर तसंच परळीच्या वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती

त्यामुळं आता शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीचे अंबादास दानवे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीचे बाबूराव कुलकर्णी आणि अपक्ष उमेदवार शहानवाज अब्द्ल रहेमान खान असे तिघेजण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत

औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातले उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यातल्या मतदारांची बैठक काल औरंगाबाद शहरात झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चा सुरु असून या आठवड्यात निर्णयाचे अंतिम स्वरूप ठरेल असं त्यांनी यावेळी सांगितलं

याशिवाय डॉ सतिश दांडगे डॉ मुरलीधर लोखंडे डॉ भालचंद वायकर डॉ संजिवनी मुळे यांची वेगवेगळ्या विभागाचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

नागनाथ कोत्तापल्ले यांना जाहीर झाला आहे

निवड समितीचे अध्यक्ष डॉ रावसाहेब कसबे यांनी पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर केले इतर प्रस्कारांमध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार किरण गुरव यांना गो